त उत्तर भारत थंडीने गारठला तर गडचिरोली मध्ये पावसाम्ळं पिकांचं मोठं न्कसान त ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला क्रिकेट संघादरम्यान झालेल्या झटपट क्रिकेट सामन्यात भारतीय संघ विजयी झाला तर भारत आणि न्यूझीलंड प्रूष क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला यंदाचा अर्थसंकल्प हा लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणारा तसंच आर्थिक विकास साधणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी आज चेन्नई इथं व्यापारी तसंच बँक विमा क्षेत्रातील लोकांशी बोलताना केलं

ग्ंतवणूकीच्या क्षेत्रात वाढ झाली असून विदेशी थेट ग्ंतवणूक वाढली असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं

दिल्ली विधानसभा निवडण्कीमध्ये आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात लढत आहे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत याप्रकरणी कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला महिला आणि बालकांची सुरक्षिततेला सरकार सर्वोच्च प्राधान्यदेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं पीडित महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी जलदगती न्यायालये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं अधिकाधिक महिलांनी अत्याचाराची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी असे आवाहनही त्यांनी केले प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिस ठाणे स्रू करण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला केले हिंगणघाट इथल्या जळीत प्रकरणाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक केल्याची माहिती गूहमंत्री अनिल देशम्ख यांनी ट्वीटर दवारे दिली आहे दरम्यान मनोधैर्य योजनेतून पीडितेच्या क्टंबाला संपूर्ण सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे

कैंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली डायमंड प्रिन्सेस या प्रवासी जहाजावरच्या अनेक भारतीय कर्मचारी आणि प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून जपानमध्ये विलगीकरण कक्षात ठेवलं असून त्यापैकी क्णालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणीत निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी टोकियो मधल्या भारतीय दूतावासाच्या हवाल्यानं ट्विटरवरून दिली आहे देशभरात क्ठेही नवा कोरोनाग्रस्त रुग्णं आढळलेला नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितलं आहे दरम्यान अहमदनगर इथं चीन मधून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लक्षणं आधाल्यामुळे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भातला प्रस्ताव तपासून त्यावर तीन महिन्यांमध्ये निर्णय द्यावा असे निर्देश उर्जा विभागाला दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली याशिवाय राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसाही वीज प्रवठा करावा यासाठीचा प्रस्तावही अभ्यासला जाईल असंही राऊत यांनी सांगितलं उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि पंजाब तसंच हरियाणा इथं आज तापमानात मोठया प्रमाणात घट झाली हिमाचल प्रदेशमध्ये शिमला मनाली इथं तापमान एक ते दोन डिग्री होते

दरम्यान गडचिरोली जिल्हयात काल रात्री आणि आज सकाळी आलेल्या पावसाम्ळं जिल्हयातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक धान खरेदी केंद्रांवर ठेवलेल्या हजारो क्वींटल धानाची नासाडी झाली आहे तसंच रबी पिकांचं देखील मोठं न्कसान झालं आहे

नागपूरात आज पहाटे झालेल्या पावसामुळं दिवसभर हवेत गारवा होता नागप्रातील अखिल भारतीय आय्र्विज्ञान संस्थान अर्थात एम्स येथे मसकॉन या सायटो पक्षॉलॉजीच्या तिसऱ्या वार्षिक परिषदेनिमित्त स्नंदा सिधम स्मृती निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आज झाले उद्घाटकीय सत्रांमध्ये वायेन स्टेट य्निव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन आणि डेट्राईट मेडिकल सेंटर अमेरिका येथील स्प्रसिद्ध पक्षॉलॉजिस्ट डॉ विनोद सिधम यांनी अटिपिकल स्कॉमस सेल यांचा स्त्रीरोग संदर्भातील पेशीशास्त्रांमधील भूमिकेबद्दल विवेचन केले

विभा दत्ता उपस्थित होत्या या परिषदेत राज्यभरातून आलेले असोसिएशन ऑफ सायटोलॉजिस्टस् ऑफ महाराष्ट्र ए

यवतमाळ मध्ये काल पटोले यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेबात विधिमंडळात याबाबतचा ठराव मंजूर करण्याचा अधिकार बजावला असल्याच ते म्हणाले माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्णे प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोच्या वतीने गडचरोलीत सांस्कृतिक कलाकारांसाठी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या कार्यशाळेचे काल आयोजन करण्यात आले होते केंद्रीय राखीव दलाचे कमांडर प्रभाकर तिवारी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले गडचिरोली जिल्ह्यातील बारा ताल्क्यातील विविध गावांमध्ये जाऊन केंद्र सरकारच्या लोकाभिम्ख योजनांची माहिती देण्यासाठी जवळपास शंभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी सांस्कृतिक कलाकारांचे सात संच आपल्या मनोरंजन कार्यक्रमातून माहिती देत आहेत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये आज देसाईगंज येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते न्यायालयात प्रलंबित दिवाणी फौजदारी तसेच प्री

देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश ए

भडक यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत पार पडली

सैनिक आणि नागरिक यांच्यातील सौहार्द वाढावा म्हणून हे शिल्प वनराई फाऊंडेशनच्या वतीनं तयार करण्यात आले आहे नागपूरच्या पोलीस आय्क्त यांच्या हस्ते अनावरण होणार आहे विदयार्थ्यांतील संशोधन वृत्तीचा विकास घडविण्यासाठी इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शन उपक्रम महत्वपूर्ण आहे ख या अर्थाने इन्स्पायर्ड इंडिया घडविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानातील नव्या आविष्कारांबरोबरच नीतीमत्ता व मुल्यांचे भानही नव्या पिढीत रूजविणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे असे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री एड यशोमती ठाक्र यांनी आज अमरावती येथे केले

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते खुल्या बष्ठमिंटन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले

एकेरी आणि द्रहेरी गटात या स्पर्धा सूरु आहेत ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला संघादरम्यान झालेल्या झटपट क्रिकेट सामन्यात महिला संघानं विजय संपादन केला मात्र भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज झालेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात प्रूश संघाला पराभवाचा सामना करावा लागला ऑस्ट्रेलियात स्रू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला

न्यूझीलंडतर्फे गपटील आणि टेलरनं अर्धशतकी खेळी केली परंतू भारतातर्फे एस

अय्यर आणि जडेजा वगळता कोणीही धाव संख्येत योगदान देऊ शकलं नाही न्यूझीलंडतर्फे बेनेट साऊदी जेमीसन आणि गँडहोम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले जेमीसनला सामनावीराचा मान मिळाला